राज्य मंत्रिमंडळाच्याकाल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यासाठी चार हजार सातशे आठ तर नाशिक कोकण आणि इतर पूर्यस्त जिल्ह्यांना दोन हजार एकशे पाच कोटी रुपयांची तरतूद यात करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर सांगितलं जागतिक बँकेच्या सहाय्यानं केंद्र शासन पुरस्कृत औद्योगिक कौशल्य विकासाचा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णयही घेण्यात आला

श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून गावात वन्यप्राण्यांकडून होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी वनसीमेवर प्रायोगिक तत्त्वावर कुंपण उभारण्यात येणार आहे तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये तत्कालीन कालावधीत विविध पदांवरुन गैरप्रकार केलेल्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास मंत्रिमंडळानं परवानगी दिली

भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टरमधून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोचवण्यात येत आहे

पर स्थिती कोल्हापर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरू लागल्यानंतर आता जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे बचाव कार्य संपलं असून प्रत्यक्ष आर्थिक मदत करण्यासाठी पुरात झालेल्या नुकसानांचे पंचनामे सुरु आहेतअशी माहिती कोल्हापूरचे निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली पेट्रोल डीझेल आणि गद्य सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यात आला असून वीज आणि दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

सांगली जिल्ह्यातही पाण्याचं शुद्धीकरण करून स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेल्या वाहनातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे

मदत साहित्य वाटप प्रग्रस्तांसाठी मदत करण्यास इच्छुक दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी सस्थांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांच्यामार्फतच मदत साहित्य वाटप करणे आवश्यक आहे असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केल आहे संबंधित जिल्हयाच्या अशा संपर्क अधिकाऱ्यांची नावं आणि संपर्क क्रमांक यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे

या इमारती बेकायदा आहेत हे कळत असूनही असा मनाई आदेश का दिला असा प्रश्न मुख्य न्यायाधीश प्रदीप नागरगोजे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांनी विचारला आहे या प्रकरणात कारवाई करण्यात कसूर केल्याबद्दल न्यायालयानं राज्य सरकारलाही जबाबदार धरलं आहे

कोंकण विभागीय लोकशाही दिन नवी मंबई कोंकण विभागीय लोकशाही दिन काल नवी मुंबईच्या कोंकण भवनमध्ये कोकण विभागाचे विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या

या घटनेप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे डी एस के यांच्या भावाला अटक अमेरिकेला निघून जाण्याच्या तयारीत असलेले डी एस कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी काल ताब्यात घेतलं

अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यापासून मकरंद हे फरार होते पुढील तपासासाठी मकरंद यांना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे

वतन द्रदर्शनच्या वतन या देशभक्तीपर गीताचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल प्रकाशन झालं

गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात परवा रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून दहापेक्षा अधिक मार्ग बंद झाले आहेत काल संध्याकाळनंतर भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला प्र आला असून पुलावरुन पाणी वाहू लागल्याने सलग पाचव्यांदा भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे पोलिस महसुल विभाग जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना आवश्यक ती मदत देत आहेत

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे किनारपट्टीवर जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे